जनतेला निकालाची माहिती जलदगतीनं मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत सर्वप्रथम पोली मतांची मोजणी आणि त्यानंतर मतदान यंत्रांमधल्या मतमोजणीला प्रारंभ होईल शेवरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच मतदान केंद्रांमधल्या व्हीव्हीपॅडिया पावत्यांची पडताळणी होणार आहे दुपारनंतर निकाल हाती यायला सुरुवात होईल आकाशवाणीचा वृत्त विभाग सकाळी साडेदहा पासून निकाल प्रक्रियेचं प्रसारण करणार आहे निवाडा जनतेचा या कार्यक्रमात राज्यातले आकाशवाणीचे चारही वृत्तविभाग सहभागी होणार आहेत

निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली नुसार मतमोजणी संपल्यानंतर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदार संघातल्या कुठल्याही पाच मतदान केंद्रांमधल्या व्ही व्ही पॅथ यंत्रांची पडताळणी होणार आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणी दरम्यान देशाच्या विविध भागात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्कता बाळगावी असा सावधानतेचा इशारा केंद्र सरकारनं आज सर्व राज्य सरकारांना दिला प्रत्येक राज्यानं आपापल्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था शांतता आणि सार्वजनिक सद्गाव राखावा अशी सूचना केंद्रीय गृह विभागानं राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना केली आहे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला

त्या आधी त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे नवनिर्वाचित खासदारांना राजधानी दिल्लीतल्या वास्तव्यासाठी सामावून घेण्याकरता त्यांची व्यवस्था वेस्जे को भिध्ये नव्यानं बांधलेल्या इमारतीत आणि विविध राज्यांच्या भवनांमध्ये केली जाणार आहे सतराव्या लोकसभेच्या सदस्यांसाठी केलेल्या व्यवस्थेबाबत लोकसभा सरचि शीस स्नेहलता श्रीवास्तव यांनी वार्ताहरांना आज माहिती दिली नवनिर्वाचित खासदारांच्या आगमनासाठी दिल्लीचं विमानतळ आणि रेल्वे स्थानकावरही व्यवस्था करण्यात आली आहे तसंच त्यांना तातडीनं कायमस्वरुपी ओळखपत्र दिली जाणार असल्याचं श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितलं जम्मू कश्मीरमधे कुलगाम जिल्ह्यातल्या गोपालपोरा परिसरात आज पहा िसुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू कश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम हाती घेतली असता ही चकमक उडाली दुसऱ्या एका घडित पूंछ जिल्ह्यात मेंढर परिसरात नियंत्रण रेषेजवळ आज झालेल्या स्फो कांच्या स्फो ति लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला तर इतर काही जणांना किरकोळ जखमा झाल्या लष्कराचं गस्ती पथक ढेरा दाबसी परिसरातून जात असताना हा स्फो झाल्याचं वृत्त आहे

अडीच ज वजनाचं हे क्षेपणास्व समुद्र आणि जमिनीवर दिवसाच्या कोणत्याही प्रहरात आणि वर्षाच्या कोणत्याही मोसमात वापरता येऊ शकतं गेल्या नोव्हेंबरमधेच या प्रकारच्या क्षेपाणास्राचा वापर हवाई दलानं यशस्वीपणे केला होता

या उपग्रहानं पाठवलेली माहिती कृषी वन आणि आपत्तीव्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे हा उपग्रह हवामानावर लक्ष ठेवू शकेल

दिवसागणिक सुरक्षा विषयक आव्हानं वाढत असल्यामुळे आगामी काळात देशाच्या सीमांचं रक्षण करण्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हामिं आहे ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या सतराव्या स्थापना दिन समारंभात बोलत होते राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी काम करणा या लोकांसाठी प्रत्येक दिवस हे नवीन आव्हान असतं त्यामुळे तंत्रज्ञानाचं अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं सीमा सुरक्षा दलानं व्यवसायिकतेचा उच्च दर्जा जपला आहे असं त्यांनी सांगितलं

गुप्ता याला आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अ के करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे त्याच्या जामीन अर्जावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे

हिमाचल प्रदेशात कांगडा जिल्ह्यातल्या शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूवरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं हिमाचल प्रदेश सरकारला नोरींस बजावली आहे प्रसारमाध्यमांमध्ये या संदर्भात आलेल्या बातमीची स्वयं प्रेरणेने दखल घेत यासंदर्भातला अहवाल चार आठवड्यात पाठवण्याचे निर्देश आयोगानं राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना दिले आहेत प्रसारमाध्यमातल्या वृत्तानुसार शाळा सोबत्यानं डोक्यावर केलेल्या प्रहारामुळे जखमी झालेल्या या इयत्ता सहावीतल्या विद्यार्थ्याचा वैद्यकीय मदत ताबडतोब मिळू न शकल्यामुळे मृत्यू झाला होता उत्तर प्रदेशात कनोज इथं पोलीस कोठडीत पोलिसांच्या कथित मारहाणीमुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचलकांना नोरिझे पाठवली आहे यासंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातमीची दखल घेऊन आयोगानं ही कारवाई केली ही घाजा आणि मृत व्यक्तीच्या कुंदूबाला काही नुकसान भरपाई दिली का याबाबतचा अहवाल चार आठवड्यात सादर करावा असे निर्देशही आयोगानं दिले आहेत श्रीलंकेत इस्विच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणीबाणीअंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियंत्रणांची मुदत आणखी एका महिन्यानं वाढवण्यात आली आहे श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी विशेष राजपत्र नोरिझ काढून ही मुदतवाढ जाहीर केली यामध्ये हल्ल्यात सहभागी कट्टर मूलतत्त्ववादी संघ जांविरोधात कारवाई करण्याचे सर्वाधिकार लष्कराला दिले आहेत

दरम्यान श्रीलंकेचे प्रधानमंत्री रनील विक्रमसिंघे यांनी सांगितलं की त्यांचं सरकार येत्या दोन वर्षांत भाषा किंवा धर्मावर आधारित नसलेली नवी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था उभी करेल

त्यामुळे या सगळ्यांची किमान कांस्य पदकं निश्चित झाली आहेत

मालिकेतला शेवाज्ञा आणि तिसरा सामना परवा शुक्रवारी होणार आहे चीनमध्ये नॅनिंग इथं सुरू असलेल्या सुदीरामन चषक मिश्र सांधिक बॅडमिंजे अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे

समीर वर्मानं पुरुष एकेरीचा तर सायना नेहवालनं महिला एकेरीचा सामना गमावला पुरुष दुहेरी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारतीय जोड्यांनी चिनी प्रतिस्पर्ध्यां समोर शरणागती पत्करली

गातेले दोन्ही सामने गमावल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याचे दरवाजे भारतीय संघासाठी बंद झाले